आचार्य विनोबाजींची भूदान चळवळ महात्मा गांधीजींच्या विचारांचा संपूर्ण जगात प्रसार करण्याच्या दिशेनं उचललेलं सुयोग्य पाऊल होतं उपराष्ट्रपतींच प्रतिपादन आणि महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूकदारांना नुकसान भरपाई म्हणून वाहन कर माफी

काल राज्य सरकारन हा निर्णय घोषित केला तिथ कोविड विषयक सर्व निर्बंध पाळण्याची दक्षता घ्यावी अस आवाहन राज्य सरकारन केलं आहे

नव्या सर्वेक्षणात नमुन्यांचे प्रमाण तेवढेच राहणार असलं तरी कमी वयोगटातील मुलांचाही त्यात समावेश केला जाणार असून त्यामुळ लहान मुलांमध्ये कोरोनाला रोखू शकणारी प्रतिपिंड तयार होत आहेत काय आणि असल्यास त्यांचं प्रमाण किती यावरही अधिक प्रकाश पडणार आहे जुन्या सर्वेक्षणात ज्या कुटुंबांचा समावेश होता त्यातील काही कुटुंबातील नव्या सदस्यांचाही दुसऱ्या सर्वेक्षणात सहभाग राहणार असल्याचं संशोधन परिषदेतील वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर रजनी कांत यांनी स्पष्ट केलं आहे आचार्य विनोबाजींनी सुरु केलेली भूदान चळवळ ही महात्मा गांधीजींच्या विचारांचा संपूर्ण जगात प्रसार करण्याच्या दिशेनं उचललेलं सुयोग्य पाऊल होतं असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे यांचे गांधी विचार प्रसार आणि भूदान चळवळीतील योगदान या विषयावरील वेबिनारमध्ये काही वेळापूर्वी ते बोलत होते

मतदान शांततेनं आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरु असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं विविध वयोगटातील मतदारांना मतदानासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत

महाराष्ट्र सरकारच्या काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत

ही करमाफी मालवाहतूक पर्यटक खोदकाम खासगी सेवा शालेय बसगाड्या अशा वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे

लॉकडाऊन परिस्थितीत अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आली ही भूकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ

राष्ट्रीय चाचणी आयोगाने काल नीट परीक्षेसाठी लागणारं प्रवेश पत्रक आपल्या संकेतस्थळावर जारी केलं

या परीक्षेसाठी उमदेवार आपलं प्रवेशपत्रक एन टी एनीट डॉट एन आय डॉट इन या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात

सुरक्षेचे सर्व उपाय घेऊनही आताच्या परिस्थितीत या परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो असं राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर सी विजयभास्कर यांनी म्हंटल आहे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टया मुळ ओडिशा राज्यात काल बऱ्याच ठिकाणी जोराचा पाऊस झाला

नमस्कार